पिंपरी चिंचवड कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभाग निहाय दक्ष पथक तयार केली आहेत पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज ही माहिती दिली

पुण्यातील क्रिएटिव फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे तृतीयपथीयांना किराणा आणि आरोग्य संचाचं वाटप महाप्रांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली

ग्रामीण कोरोना पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवड़यापर्यंत कोरोना बाधितांचं प्रमाण जास्त होतं मात्र या भागात राबवलेल्या तपासणी मोहीम आणि उपचार पद्धतीनंतर गेल्या आठवड्यापासून हे प्रमाण घटत असल्याचं दिसतं आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे साडे चारशेह्न अधिक हॉटस्पॉट असून त्यांची संख्या घटवण्याच्या दृष्टीनं नियोजनबद्ध प्रयत्न सुरु असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी आज आकाशवभीला सांगितलं

पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांनी आज ही माहिती दिली दरम्यान प्रण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांनी लसींसाठी थेट लस उत्पादक कपन्यांशी संपर्क केला असून आपली मागणी नोंझण्याचा दृष्टीनं हालचाली सुरु केल्या आहेत सामंजस्य करार कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात माहिती संकलन विश्लेषण आणि संशोधन होण्याच्या दुष्टीनं सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठानं पूढाकार घेतला आहे या संदर्भात विद्यापीठाचा पूणे नांलेज क्लस्टर आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज सामंजस्य क्वार करण्यात आला विविध संस्थांमधील आरोग्य संशोधनातील तज्ज्ञ या करारामुळे एकत्र येत आहेत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सार्वजनिक आरोग्य प्रणाली सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा क्लग्रुरु डॉ नितीन करमळकर यांनी यावेळी व्यक्त केली

हवामान प्रणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ झालं आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या

उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि द्रपारनंतर हवामान ढगाळ राहील असा पणे वेधशाळेचा अंदाज आहे